या नव्या कायद्यांमुळे अनेकांचा काळा पैसा कमावण्याचा मार्ग बंद होणार असल्यानं ते या कायद्यांना विरोध करत असल्याचं मोदी यांनी नमूद केलं काही लोक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांसोबतही नाहीत आणि सैनिक किंवा तरुणांसोबतही नाहीत असं ते म्हणाले दरम्यान नमामी गंगे अभियान हे देशातलं सर्वात व्यापक नदी संरक्षण अभियान असल्याचं ते म्हणाले जलजीवन मिशनच्या बोधचिन्हाचं तसंच या मिशनअंतर्गत ग्रामपंचायती तसंच पाणी समित्यांसाठीच्या मार्गदर्शिकेचंही मोदी यांनी अनावरण केल राज्यातल्या अनुसूचित जमाती आणि वननिवासी लोकांना घरं बांधण्यासाठी आता त्यांच्या लगतच्या वनक्षेत्रात जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे

या बदलामुळे अशा अनुसूचित क्षेत्रात पूर्वापार राहत आलेल्या नागरिकांचं त्यांच्या मूळ गावातून होणारं स्थलांतराचं प्रमाण कमी व्हायलाही मदत होईल याबाबतची अधिसूनचनाही काल जारी करण्यात आली या अधिसूचनाचे प्रत राजभवनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली आहे राज्यपालांनी काही काळापूर्वी पालघर नंदुरबार आणि गडविरोलीसह इतर जिल्ह्यांना भेट दिली होती या भेटींदरम्यान तिथल्या नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आला होता

बालिका योजनेच्या नावाखाली गरीब कुटुंबातल्या मुलींच्या लग्नासाठी केंद्र शासनातर्फे पन्नास हजार रूपये देण्याची योजना असल्याचं वृत्त एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालं होतं ही बातमी चुकीची असून अशी कोणतीही योजना आणली नसल्याचं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे मुंबईत मंत्रालयाजवळच्या आकाशवाणी आमदार निवासात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी आल्यानं हे आमदार निवास काल रात्री तात्काळ रिकामं करण्यात आलं या संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर कोठेही बॉम्ब आढळला नाही त्यामुळे ही अफवा असल्याचं निष्पन्न झालं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे आपण गेले दहा दिवस विलगीकरणात असल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असून लवकरच जनतेच्या सेवेत हजर होऊ असं त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितलं गोचिडांमुळे पाळीव जनावरांमध्ये क्रायमिन काँगो हेमोरेजिक तापाची साथ पसरत असल्यानं राज्याच्या सीमा भागातल्या पशुपालक आणि मांस विक्रेत्यांना सतर्क राहाण्याचं अवाहन करण्यात आलं आहे हा रोग गुजरातमधून राज्याच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता असल्यानं पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयानं याबाबत परिपत्रक जारी केलं आहे हा आजार बाधित जनावरांकडून माणसांमध्ये पसरत असल्यानं सीमा भागातल्या पशुपालकांना या साथीबाबत जास्त सतर्क आणि जागरूक राहण्याचा इशारा दिला आहे पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागानं सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याबाबत निर्देश दिले आहेत

ग्रामीण भागामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी हे दिवस रात्र एक करीत आहे आपल्या न्याय मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता कुठलेही म्हणणे ऐकून न धेता त्यांनी अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या बदलीची मागणी केली आहे पोषण आहार योजनेअंतर्गत सांगलीत महानगरपालिकेच्या शाळेत वितरित क्ला जात असलेला डाळीचा साठा अन्न आणि औषध विभागानं जप्त केला शालेय मुलांना देण्यात येणार हरभरा मुग आणि डाळ निकृष्ट प्रतीची असून ती अप्रमाणित असल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे ही बाब लक्षात आल्यानंतर अन्न आणि औषध विभागानं मनपा शाळा नंबर तीन मध्ये छापा टाकून या डाळीचा साठा जप्त केला बीड इथल्या मक्तेदारामार्फत या डाळीचं वितरण केलं जात होतं पालकांची तक्रार आल्यानंतर या डाळीचं वाटप थांबवलं जप्त केलेल्या डाळीचे नमुने प्रयोग शाळेकडे पाठवले आहेत अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक हे अंमली पदार्थांचे व्यवहार करणाऱ्या गटाचे सक्रीय सदस्य असल्यानं या प्रकरणात त्यांना जामीन देऊ नये अशी मागणी एनसीबी अर्थात अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे याबाबतचं एक शपथपत्र एनसीबीनं न्यायालयात सादर केलं आहे या दोघांनी अंमली पदार्थ व्यवहारांना उत्तेजन दिलं असून पैसाही पूरवला असल्याचं या शपथपत्रात म्हटलं आहे रिया आणि शौविक या दोघांनाही या महिन्याच्या सुरुवातीला एनसीबीनं अटक केली होती सध्या हे दोघं न्यायालयीन कोठडीत आहेत

राज्यात गेल्या अनेक दिवसानंतर काल नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तसंच कोरोनामुळे दगावणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं दिसलं

चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपविरुद्ध कारवाई करावी या मागणीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली चित्रपट अभिनेत्री पायल घोषसुद्धा यावेळी उपस्थित होत्या कश्यप यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप घोष यांनी केला होता या आरोपावर मुंबई पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्यानं आठवले आणि घोष यांनी राज्यपालांची भेट घेत निवेदन दिले

केंद्रीय पर्यावरण वनं आणि वातावरणीय बदल मंत्रालयच्या नव्या सीआरझेड अधिसूचनेनुसार ही जनसुनवाणी होणार आहे ब्लडाणा जिल्ह्यात पाऊस थांबल्यानं गेल्या तीन चार दिवसांपासून चांगलं ऊन आहे त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोयाबीन पीक तसंच उडीद काढण्याचा हंगाम जोरात सुरू आहे मात्र अनेक ठिकाणी शेतात सोयाबीनचं लाखो हेक्टरवरचं सोयाबीनचं बियाणं उगवलं नाही

नैसर्गिक संकटामुळे सोयाबीनचं पीक खराब झाल्यानं बाजारात सोयाबीनची आवक घटल्याचं चित्र आहे येत्या दोन दिवसांत देशातल्या नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला उत्तर भारतातून सुरुवात होईल अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे या वर्षींच्या एकूण मोसमात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे